उद्योगांनी राज्य सरकारला कोविड विरुद्धच्या लढ्यात शक्य तेवढी मदत करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन

कोरोना विषाणूच्या डबल म्यूटेशन मुळे राज्यात प्राद्र्भाव वाढल्याचं राज्य सर्वेक्षण अधिकाऱ्यांचं मत

नागप्रातील शिव अभ्यासक वक्ते सुमंत टेकाडे आणि नागपूर शाररिक शिक्षण मंडळाचे सचिव अरुण गडकरी यांचं निधन म्ख्यमंत्री बैठक कोविडचा झपाट्याने वाढता प्रादुर्भाव पाहता सध्याच्या परिस्थितीत ऑक्सिजनची नितांत गरज आहे याशिवाय उद्योगांनी औषधे बेड्स स्विधा वाढविणे चाचणी केंद्रे लसीकरणाला वेग देणे अशी या लढाईत शक्य होईल तशी सर्व मदत राज्य सरकारला करावी असे आवाहन म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज उदयोगांना केले कोविडची तिसरी लाट आल्यास उद्योग व्यवसायांचे न्कसान होऊ नये आणि अर्थचक्राला देखील झळ बस् नये म्हणून उद्योगांनी आतापासूनच कोविड स्संगत कार्यपद्धतीचे नियोजन करून तशा स्विधा उभाराव्यात व कार्यप्रणाली अवलंबवावी असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले यावर प्रतिसाद देतांना कोविडविरुद्धच्या लढाईत संपूर्ण उद्योग विश्व आपल्याबरोबर आहे असा एकम्खाने विश्वास राज्यातील प्रम्ख उद्योगपतींनी म्ख्यमंत्र्यांना दिला

त्यासाठी राज्याचे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सतार यांनी वित्त विभागाला पदभरती बाबत प्रस्ताव सादर केला आहे

आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदे असल्यामुळे यंत्रणेसमोर अनेक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत या अडचणी दूर करण्यासाठी राज्यमंत्री अब्दूल सतार यांनी वित्त विभागाकडे एक प्रस्ताव सादर केला आहे

त्यात तंत्रज्ञ औषध निर्माता आरोग्य सेवक आरोग्य सेविका आणि आरोग्य पर्यवेक्षक अशा पाच संवर्गातील पदांची ही भरती होणार आहे या प्रस्तावाला ग्रामविकास आणि वित्त मंत्र्यांची मान्यता मिळाल्यानंतर पदांची भरती तातडीने स्रू होईल असे राज्यमंत्री श्री

जागतिक वारसा स्थळ सेवाग्राम आश्रमाचा समावेश जागतिक वारसा स्थळात करण्यात यावा ही मागणी बहार नेचर फाउंडेशनने यापूर्वी केंद्र व राज्य शासनाकडे केलेली होती महात्मा गांधी जयंतीदिनी आयोजित सेवाग्राम आराखड्यांतर्गत कामांच्या ई लोकार्पण समारोहात जागतिक वारसा स्थळातील समावेशासाठी प्रयत्न केले जाईल अशी ग्वाही म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती मात्रही यासंदर्भात अद्यापही नामांकन प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आलेला नाही जागतिक वारसा स्थळांची नियमावली य्नेस्कोद्वारे तयार केली जाते ज्या स्थळाचा समावेश जागतिक वारसा स्थळात करावयाचा आहे त्याचे आधी नामांकन मिळवावे लागते ही नामांकनाची फाईल भारत सरकार यूनेस्कोकडे पाठविते त्यामुळे राज्य शासनाने सेवाग्राम जागतिक वारसास्थळ नामांकन फाईल समिती स्थापन करावी अशी मागणी बहारतर्फे करण्यात येत आहे

यामुळे जीव धोक्यात घालून सेवा दिलेल्या नक्षलपीडित क्टुंबांना दिलासा मिळाला आहे

डबल म्य्टेशन कोरोना विषाण्च्या डबल म्य्टेशन अर्थात दुहेरी उत्परिवर्तनामुळे राज्यात कोरोनाचा प्राद्र्भाव वाढत असल्याचं मत राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ प्रदिप आवटे यांनी व्यक्त केलं आहे

या विषाणूचा संसर्ग अधिक वेगानं होत असून प्रतिपिंडकांना तो जुमानत नसल्याचंही आढळून आलं आहे मात्र यासंदर्भात अधिक संशोधन करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली

चंद्रपूर जिल्ह्यातील राज्रा तालुक्यातील वेकोलिच्या धोपटाला वसाहतीतील एकाच प्डीतून खऱ्याचे सेवन करणाऱ्या सहा मित्रांना कोरोनाची लागण झाल्याचा प्रकार समोर आल्याची माहिती आमच्या प्रतनिधीने दिली

भारतीय रेल्वे लवकरच या ऑक्सिजन भरलेल्या क्रायोजनिक टँकर ट्रकची वाहत्क देशाच्या एका भागातून द्सऱ्या भागात करणार आहे

राज्यातले आदिवासी तसंच ऊस कामगारांना या योजनेचा लाभ होत आहे यात्रा रदद वाशिमच्या मानोरा ताल्क्यात पोहरादेवी आणि उमरी खूर्द इथं राम नवमीला भरणारी यात्रा यावर्षी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रद्द केली आहे

शेतकऱ्यांनी कीटकनाशक फवारणीवर जोर देत अस्न किडीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत या किडीचा प्राद्र्भाव ऐन शेंगा भरतीच्या वेळेस झाल्याने उत्पादनावर मोठा परीणाम होणार आहे

मात्र मंत्री विजय वडेट्टीवार असे घडले नसल्याचे सांगितले असून गोंदियात लगत असलेल्या मध्यप्रदेश राज्यातून कोरोनावर गंभीर असलेले रूग्ण उपचारासाठी गोंदियात येत असल्याम्ळे आणि जी खासगी रूग्णालये आहेत

तथापि याची तीव्रता बाळापूर गावात जाणविली नाही निधन नागप्रातील सुप्रसिदध शिव अभ्यासक वक्ते लेखक व्यवस्थापन तज्ञ व्याख्याते व अनेक व्यासपिठावर आपले प्रभ्त्व गाजवणारे स्मंत टेकाडे यांचे कोरोनाने आज पहाटे निधन झाले

सुमंत टेकाडे विविध कंपन्यांमध्ये शिवकालीन व्यवस्थापन पद्धतीवर व्याख्यान द्यायचे ते तरुण भारतासाठी स्तंभ लेखन करायचे

एक दशकाहन अधिक काळ त्यांनी नागपूर विद्यापीठ शारीरिक शिक्षण विभागातील पदव्युतर विभागात लेक्चररचे कार्य सुदधा केले होते